कोरोना चाचणी यापुढील काळात कोरोनाच्या चाचणीसाठी संशयितांचे दोन नमुने तपासणीला घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्यात घेण्यात आला आहे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनंच याबद्दलची शिफारस केल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे ऐकूया याबद्दलचा हा वृत्तांत कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसून येणाऱ्या संशयित रुग्णांचे यापुढे दोन नमुने तपासणीसाठी घेण्यात येणार असून अँटीजेन चाचणीत कोरोना नसल्याचा अहवाल प्राप्त झाल्यास त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी लगेचच दुसऱ्या नमृन्याव्रारे पीसीआर चाचणी केली जाणार आहे त्यामुळं कोरोना बाधितांची नेमकी आकडेवारी समजण्यास मदत होणार असून तपासणीसाठी नागरिकांना चाचणी केंद्रावर वारंवार हेलपाटेही मारावे लागणार नाहीत शिवाय अँटीजेन चाचणी बद्दल असलेली साशंकताही त्यामुळं द्र होण्यास मदत होणार आहे अँटीजेन चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली तर संबंधित व्यक्ती निश्वितपणे कोरोना बाधित असल्याचं स्पष्ट होणार असून अँटीजेन चाचणी नकारात्मक आल्यास पीसीआर चाचणीझारे त्यावर शिक्कामोर्तब करून घेतलं जाणार आहे या निर्णयाच्या अंमलबजावणीबद्दलची अधिसूचनाही लागू करण्यात आली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी जम्बो पूण्यात कोविड रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन जम्बो रुग्णालयातील अति दक्षता विभागातील खाटा तसंच कृत्रिम श्वसनयंत्र आणि ऑक्सिजनयुक्त वाढीव खाटा निर्मितीचं काम त्याचबरोबर इतर सर्व आवश्यक कामं सात दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिले आहेत जम्बो कोविड रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आढावा बैठकीत ते बोलत होते

बाणेर इथल्या कोविड रुग्णालयाचीही टोपे यांनी पाहणी केली

या जनता कर्फ्यू करीता नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन जिल्ह्याचे संपर्कमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे

विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार प्लाझ्मा दान चळवळीला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त व्हावं आणि नागरिकांनाही प्लाझ्मा दान करणं सहज शक्य व्हावं यादूष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे

गरजेन्सार विभागातील आणखी काही रक्तपेढ्यानांही ही परवानगी दिली जाणार आहे आयर्वेद अहमदनगर कोरोनाचा प्राद्भाव सर्वत्र वाढत असताना त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन आणि डॉक्टर अथक प्रयत्न करत आहेत संपूर्ण जगाला भारतानं दिलेली आयूर्वेद उपचारपद्धती कोरोना बाधितांवर रामबाण उपाय ठरत आहे अहमदनगर जिल्हयात आयूर्वेद व्यासपीठ महाराष्ट्र आयूर्वेद संमेलन आणि प्रभा आयूर्वेद फाउंडेशन या आयूर्वेद पदवीधारकांच्या संघटनांच्या एकत्रित प्रयत्नातून कोरोना बाधित रुग्णावर आयुर्वेदिक औषधी उपचार सुरू करण्यात येत आहेत त्याबद्दल अधिक माहिती देत आहेत डॉक्टर महेश मुळे

यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सविनय कायदेभंग करत पालघर ते केळवा रोड स्टेशन पर्यंत रेल्वे प्रवास केला रेल्वे सेवा बंद असल्यामुळे अनेकांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे

एका मालिकेच्या चित्रीकरणासाठी त्या सातार्यात गेल्या होत्या चित्रपटसृष्टी सोबतच मराठी संगीत रंगभूमीवरही त्यांनी काम केलं होतं

कोरोना संसर्गाचं निदान झाल्यानंतर त्यांना पूना हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं तिथेच उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली

त्याच बरोबर महात्मा ज्योतीराव फुले यांच्या चरित्राचा त्यांचा मोठा अभ्यास होता महात्मा फुले यांचे चरित्र व्याख्याते अशी त्यांची ओळख होती माळी आवाज या संस्थेचे ते संस्थापक होते अत्यंत मनमिळाऊ आणि दिलखुलास स्वभावामुळे आकाशवाणीमध्ये ते लोकप्रिय होते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून डॉक्टरेट पदवीसाठी महात्मा ज्योतीराव फुले आणि त्यांचं समकालीन मराठी साहित्यिकांच्या साहित्यातील समतामुल्य एक अभ्यास या विषयावर ते संशोधन करत होते

त्यांच्या निधनाबद्दल आकाशवाणीच्या सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे वाहतूक रत्नागिरी टाळेबंदीमुळे सहा महिने बंद असलेली एसटीची रत्नागिरीतली शहर वाहतूक सेवा कालपासून सुरू झाली आहे

परतीच्या प्रवासासह एकदर दीड हजार किलोमीटरचा प्रवास शहरी वाहत्कीच्या गाड्यांनी केल्याची माहिती आगारातून देण्यात आली

सर्व स्वयंसेवी संस्था लोकप्रतिनिधी सामाजिक संस्था राजकिय पक्षांचे कार्यकर्ते यांनी या मोहिमेत सहभागी होऊन प्रशासनला सहकार्य करण्याचं आवाहन संपर्कमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे या अभियानातंगत तपासणीसाठी घरी आलेल्या पथकाला नागरीकांनी सहकार्य करावं तसच कुट्रबातील सदस्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत असल्यास अथवा कोणताही जुना आजार असल्यास त्याची माहिती दिल्यास जिल्हा प्रशासनाला मदत होईल असं पाटील यांनी म्हटल आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच रहा निरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार